करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी येत्या तीन महिन्यात विविध योजना जाहीर करण्याची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

आपल्या देशाची लोकशाही आपल्याला विचारांचं कामाचं तसंच अधिकारांचं स्वातंत्र्य देते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत सांगितलं

त्याचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते गीता ही संपूर्ण जगासाठी आहे आणि ती जगाला निस्वार्थी सेवेची शिकवण देते असंही ते म्हणाले गीतेच्या मंत्राने भारत विकासाच्या मार्गावर चालला आहे असंही ते म्हणाले

मानवतेची ही शिकवण भारताला गीतेतून मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

आज सकाळी कामकाज सुरु होताच पेट्रोल डिझेल तसंच गॅससिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली काँग्रेस डावे पक्ष द्रमुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी जागेवर जाण्याचं आवाहन करून प्रश्नोत्तराचा तास सुरु केला मात्र गदारोळ कायम राहिल्यामुळे लोकसभेच कामकाज स्थगित करण्यात आलं

या संदर्भात निती आयोग आणि रॉकी मांउन्टेन इन्स्टीट्युट इंडिया यांनी सादर केलेल्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे विद्युत वाहन क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विशेषतः चार्जिगसंबधी पायाभूत सुविधांची निर्मिती परवडणाऱ्या किंमर्ती आणि लोकांची मानसिकता बदलण्यासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार आहे

ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली

तसंच अतिरिक्त साखरेचा वापर व्हावा यासाठी ऊसाचा रस साखर द्रवरुप साखर यापासून इथेनॉल च्या निर्मितीला सरकारनं चालना दिली असं ते म्हणाले मनसुख हिरेन हत्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्या करणारे दादरा नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली या दरम्यान भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांचे सदस्य तसेच सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले

कामकाज पुन्हा सुरू होताच तालिका सभापती राजन साळवी यांनी सभागृहाचं कामकाज आणखी अध्या तासासाठी तहकूब केलं

यानंतर दोन वाजता कामकाज पुन्हा सुरु झालं कामकाज सुरु होताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करणार असल्याची घोषणा केली या गदारोळातच कौशल्य विद्यापीठाचे विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं त्याआधी प्रशोत्तराच्या तासात झिशान सिद्दीकी यांच्या तारांकित प्रशाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वांद्रे पूर्व इथल्या गोळीबार एसआरए योजनेच्या प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेलं भाडं देण्यास भाग पाडू असं आश्वासन दिलं तसंच वांद्रे ते कुलाबा दरम्यान किनारपट्टीवरील एसआरए विकासकाला मिळणाऱ्या जागेचा लिलाव करण्याचा सरकारचा विचार असल्याचं स्पष्ट केलं ऊसतोड कामगारांच्या सर्वव्यापी सुरक्षेसाठी येत्या तीन महिन्यात विविध योजना जाहीर करण्यात येतील अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत दिली ऊसतोड कामगारांना आरोग्य शिक्षणापासून ते आधूनिक यंत्र देण्यापर्यंतच्या सुविधा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्या माध्यमातून करणार असून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवान बाबांच्या नावाने सहा शाळा प्रस्तावित आहेत अशी माहितीही त्यांनी दिली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

भाजपाचे विनायक मेटे आणि निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती ही परीक्षा घेण्याचं काम दिलेल्या कंपनीवर कारवाई करण्याची मेटे यांची मागणी राजेश टोपे यांनी फेटाळून लावली टोपे यांच्या उत्तराने समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्य सरकार आपल्यापरीने सर्व शक्तिनिशी मराठा आरक्षणाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले घटनात्मक विषय आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देशातल्या सर्व राज्यांचं म्हणणं विचारात घेणार आहे असं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल स्पष्टता नसल्यामुळे खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांनी केली तर विनायक मेटे यांनी या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने कोणती भूमिका मांडली असा असा प्रश्न उपस्थित केला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

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबत नवं धोरण तयार करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेत प्रश्रोत्तराच्या तासात दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात यासंदर्भात अकोलाच्या शर्वरी राजेश वानखडे या विद्यार्थीनीचं मनोगत आता ऐकूया

यासंदर्भात संचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार वैमानिक आणि विमानांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातच अर्ध्यातासाठी निरीक्षणाखाली असतील

यानंतर अशा कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत तर त्यांना उड्डाणासाठी तंदुरुस्त असल्याचं घोषित केलं जाईल कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार मुंबईत अंशतः लॉकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी लागू करेल अशी दाट शक्यता असल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज विधानसभेबाहेर बातमीदारांशी बोलताना सांगितलं नाईट कल्ब गेटवे ऑफ इंडियासारखी पर्यटन स्थळं आणि समुद्रकिनारेही तात्पुरते बंद केले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आज एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरात राज्यातल्या आरोग्य यंत्रणेनं विविध प्रयत्न आणि प्रयोगांनंतर कोरोनावर उपचार करण्यासाठीच्या पद्धती विकसित करत रुग्णांवर यशस्वी उपचार केले आज आपण कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्यक्ष लसीचा वापर करण्याच्या टप्प्यापर्यंत पोचलो आहोत याच पार्बभ्मीवर गेल्या वर्षभरानंतर बदलेलेल्या स्थितीविषयी राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या तुरळक भागात रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा काहीसं वाढलं